लोकसभेत यापूर्वीच ते मंजूर झालं आहे तत्पूर्वी झालेल्या चर्चेला सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी उत्तर दिलं समाजातल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना न्याय मिळवून देणं हे या विधेयकाचं उद्दीष्ट असल्याचं ते म्हणाले या आयोगात इतर मागासवर्गीय समाजातल्या एका महिला सदस्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर काँप्रेसचे बी के हरीप्रसाद यांनी समाधान व्यक्त केलं तसंच या आयोगात धार्भिक अल्पसंख्याक सम्दायातलाही एक सदस्य असावा अशी त्यांनी मागणी केली

एट्रॉसिटी कायद्याचं मूळ स्वरूप कायम ठेवण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली मात्र याबाबत निर्णय यायला विलंब होत असल्यामुळे सरकारनं हे सुधारणा विधेयक आणायचा निर्णय घेतल्याचं सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी सांगितलं अनुसूचित जाती जमातींमधल्या नागरिकांवर अन्याय वाढत असून सरकार यावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केला भाजपचे विनोद सोनकर शिवसेनेचे अरविंद सावंत तेलगु देसम पक्षाचे रविंद्र बाबु पांडुला यांनी या चचेंत सहभाग घेत आपलं मत मांडलं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासविकास महामंडळ यापुढं फक्त मराठा समाजासाठीच असेल आणि त्याबाबतचा अध्यादेश येत्या आठ दिवसात काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली असल्याचं आमदार विनायक मेटे यांनी आज सांगितलं ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते या महामंडळाच्या नावातून आर्थिक मागास हा शब्द काढून टाकावा आणि ते फक्त मराठा आणि कुणबी समाजासाठीच असावं अशी मागणी मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेनं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली त्यावर हे आधासन मिळाल्याचं मेटे यांनी सांगितलं

तसंच मराठा आरक्षणासाठी होणा या आत्महत्या थांबवण्यासाठी सामाजिक प्रबोधनाबरोबर इतर उपायांबाबतही सरकार विचार करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाल्याचं मेटे यांनी सांगितलं नोव्हेंबर अखेरपर्यंत मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आरक्षणाबाबत निर्णय घेतला जाईल असं आक्षासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे म्हणून आंदोलनाबरोबरच संवाद आणि चर्चेव्वारे प्रश्न सोडवून घ्यावेत आणि आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न करावा असं आवाहनही मेटे यांनी केलं मराठा समाजाला आरक्षण देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं शासन टाळाटाळ करत आहे असा आरोप करत आज कोल्हापुरात आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला सांडपाण्याची आंघोळ घालून शंखध्वनी करत आपला असंतोष व्यक्त केला यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणेनं दसरा चौक परिसर दणाणून गेला यावेळी नोकरी नसल्यानं निराश होऊन आत्महत्या केलेल्या विनायक परश्राम गुदगी या युवकाला शोकाक्ल वातावरणात श्रध्दांजली वाहण्यात आली मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेले पंधऱा दिवस दसरा चौकात मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आंदोलन सुरु आहे

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या काही युवकांनी मालेगाव ते मुंबई अशी सायकल रॅली काढली आहे ही सद्भावना यात्रा असून मराठा तरुणांनी आत्महत्या न करता आक्रमकपणे लढ्यात सामील व्हावं असा संदेश घेऊन हे युवक आज नाशिकमधल्या पंचवटी परिसरात मुंबईसाठी रवाना झाले मराठा आरक्षण आंदोलनापाठोपाठ आता बजारा समाजही आरक्षणासाठी मैदानात उतरत आहे आपल्या विविध मागण्यासाठी येत्या आठ तारखेला आमदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आझाद मैदानावर बंजारा समाज धरणं आंदोलन करणार आहे भटके विमुक्त आणि बारा बलुतेदार यांना क्रिमिलेअर मधून वगळावं ओबीसीसह बंजारा भटके विमुक्त बारा बलुतेदार मराठा कुणबी या समाजाची जातवार जणगणना करावी बंजारा भटक्या विमुक्तांना वेगळ आरक्षण द्यावं या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत धनगर समाजाध्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी सकल धनगर समाजबांधवांनी आज हिंगोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन पुकारलं शासनानं निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षण द्यायचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप त्याची पूर्तता न झाल्यानं हे आंदोलन केल्याचं सकल धनगर समाज संघटनेनं सांगितलं या आंदोलनात पारपारिक वेषभूषेत खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेतलेले तरुण सहभागी झाले होते आपल्या मागण्यांचं निवेदन यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं देशभरातले टोलनाके बंद करण्याचा सरकारचा प्रस्ताव नाही असं केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांनी आज राज्यसभेत सांगितलं ते आज प्रश्नोत्तरांच्या तासात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते रस्ते आणि महामार्गांच्या बांधकामात टोलमधून मिळालेल्या पैशाचा हातभार लागतो असं ते म्हणाले टोलनाक्यांवर वाहतूक अडू नये यासाठी येत्या सहा महिन्यात उपाययोजना राबवली जाईल असं त्यांनी सांगितलं

खासदार डॉ हिना गावित यांच्यावर काल धुळ्यात झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला कालच्या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आणि संघटनांनी हिना गावित यांच्यावरील हल्याचा निषेध करत आज बंदच आवाहन केल होत आज सकाळपासूनच जिल्ह्यातल्या विविध तालुक्यात बाजारपेठा बंद दिसून आल्या तर शाळा महाविद्यालयांना अघोषतीत सुट्टीचे वातावरण दिसून आले सकाळच्या सत्रात सुरू असलेली बस सेवा देखील खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली आहे आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी शहरातील चौकाचौकात चोख बंदोबस्त तैनात केला आहे सहा महिन्यांपूर्वी हमीभाव योजनेअंतर्गत मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून राज्य शासनाला दिलेल्या तूर आणि हरभऱ्याचे पैसे अद्याप मिळत नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आजपासून लातूरमधे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयासमोर बेमृदत धरणं आंदोलन सुरू केलं शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याशिवाय माघार घेणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र मोरे यांनी दिला आहे

यावर्षी यानिमित्त लघपट स्पर्धेचं आयोजन केलं आहे जातीप्रथेविरुद्ध लढणं हा या स्पर्धेचा विषय आहे खुला गट विद्यार्थी आणि अंनिस कार्यकर्ता गट अशा तीन गटात ही स्पर्धा होत आहे

कोंटा भागातल्या नुलकट्रमच्या जंगलात मोठया संख्येनं माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकानं तिथं शोध मोहिम सुरु केली होती आज सकाळी ही चकमक झाली

ते आज उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते मराठवाङ्यात कोळी समाजाला जातीचे दाखल मिळाले त्याची वैधता मिळाली त्यामुळे राज्य शासनानं यासंदर्भात नेमलेलं विशेष तपास पथक रद्द करावं प्रत्येक जिल्ह्यात जात पडताळणी समिती स्थापन करावी आदी मागण्याही त्यांनी केल्या आहेत या मागण्या मान्य न झाल्यास राज्यात आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे येत्या दोन दिवसात कोकणात बहतांश ठिकाणी मध्ये महाराष्ट् आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडयात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे या काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे